पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरित्रपटावर निवडणूक आयोगानं घातलेली बंदी हटवण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे निवडणूक आयोगाच्या या बंदी आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली निवडणूक आयोगाच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयानं नकार दिला

ही याचिका निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी असल्याचं सांगतानाच या चरित्रपटातून मनोरंजन होणार नसल्याचं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं स्पष्ट केलं त्यामुळे निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय कायम ठेवला असल्याचं न्यायालयानं सांगितलं

यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोक जनशक्ती पक्षाचे रामविलास पासवान संयुक्त जनता दलाचे नीतीशक्मार अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांच्यासह भाजप नेत्या सुषमा स्वराज नीतीन गडकरी राजनाथसिंह आणि पक्षाध्यक्ष अमित शहा उपस्थित होते

आपण एक चांगलं सरकार देण्यासाठी प्रामाणिकपणे काम केल्याचं मोदी म्हणाले पक्ष कार्यकर्ते हेच खरे उमेदवार असल्याचंही मोदी यांनी यावेळी नमूद केलं दरम्यान वाराणसी मतदार संघातून काँग्रेस पक्षानं अजय राय यांची उमेदवारी घोषित केली आहे या जागेसाठी उमेदवार म्हणून प्रियंका गांधी यांचं नाव चर्चेत होतं आता वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजय राय यांच्यात सरळ लढत होईल

मोदी यांची सभा मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर होणार आहे तर राहुल गांधी यांची सभा शिर्डी लोकसभा मतदार संघात अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर इथं होणार आहे

माहिती अधिकार कार्यकर्ते एस सी अग्रवाल यांनी दाखल केलेल्या एका याचिकेवर न्यायमूर्ती एल नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं बँकेला माहिती प्रसिद्ध करण्यासंदर्भातल्या धोरणाचा आढावा घेण्याचे निर्देश देताना माहिती देणं हे कायद्यानुसार आपलं कर्तव्य असल्याचं नमूद केलं पारदर्शकता कायद्यातल्या नियमांचं पालन करण्याची रिजव्ह बँकेला ही अखेरची संधी असून यापुढे याचं उल्लंघन झाल्यास त्यावर गांभीर्यानं विचार केला जाईल असंही न्यायालयानं म्हटलं आहे यापूर्वी जानेवारी महिन्यातही न्यायालयानं बँकेला माहिती जाहीर न केल्याबद्दल नोटीस बजावली होती

काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीनंतर उत्तरप्रदेश हे आपलं लक्ष्य असेल अशा आशयाचं विधान केलं होतं त्या पार्श्वभूमीवर अखिलेश बोलत असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे भाजपकडे पंतप्रधान पदासाठी फक्त एकच चेहरा आहे मात्र आपल्याकडे अनेक पर्याय असल्याची प्रतिक्रिया नोंदवताना अखिलेश यांनी मोदी यांच्यावर काळा पैसा बेरोजगारी आदी मुद्यांवरून टीका केली औरंगाबाद इथल्या ओंकार विद्यालयाच्या वतीनं उद्या जाणून घेऊ या सूत्र शाळा निवडण्याचे या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे शहरातल्या भानुदास चव्हाण सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे प्रसिध्द शिक्षण तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीचे सदस्य अनिल गोरे या व्याख्यानातून पालकांना पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेतांना कोणत्या निकषांवर शाळेची निवड करावी या विषयावर मार्गदर्शन करतील